या सर्वच मतदार संघात प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे या सर्व मतदार संघात परवा सोमवारी मतदान होणार आहे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत वांद्रे कुर्ला मद्यानावर झालेल्या सभेत मध्यमवर्गीय जनतेने केलेल्या सहकार्यामुळेच आपण गरीब वर्गासाठी काम करू शकलो असं सांगत मध्यमवर्गीयांचे आभार मानले काँप्रेसच्या जाहीरनाम्यात मध्यमवर्गाला स्थान नसल्याची टीका त्यांनी केली शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात देव देश आणि धर्म हाच महायुतीचा सामाईक कार्यक्रम असल्याचं सांगितलं

अशी टिका राष्ट्रवादी कॉंप्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल डोंबिवलीत झालेल्या प्रचारसभेत केली या देशातील प्रत्येक नागरीक वेळ आली तर देशासाठी कुर्बानी देण्याकरीता सज्ज आहे असं ते म्हणाले

सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे आज पहाटेपासून ठप्प झालेली एअर डियाची सेवा आता पूर्ववत झाली आहे दरम्यान सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल एअर डीयानं दिलगिरी व्यक्त केली आहे